जागोजागी साठलेल्या पाण्यानं रस्तेवाहतुकीवर परिणाम झाला आहे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 महानगरपालिकेनं अडकलेल्या प्रवाशांसाठी काही ठिकाणी निवारा शिविरांची सोय केली आहे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 शहापूर इथंही आपत्कालीन स्थिती निर्माण झाली आहे गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्यानं गडचिरोली चंद्रपूर मार्ग बंद झाला आहे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 सांगलीत कृष्णा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे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

रामकुंडावरील सर्व मंदीरं पाण्याखाली गेली आहेत जम्मू काश्मीरच्या केरन सेक्टर इथं नियंत्रणरेषेजवळ भारतीय सैन्याच्या चौक्यावर हल्ला करण्याचा पाकिस्तानी सैन्याच्या बी ए टी अर्थात कृती सीमा दलाचा प्रयत्न भारतीय लष्करानं हाणून पाडला आहे या चकमकीत सुमारे पाच ते सात पाकिस्तानी सैनिक आणि दहशतवादी ठार झाले असं लष्कराचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितलं बी ए टी या दलामधे पाकिस्तानी लष्कराच्या विशेष दलाचे जवान आणि दहशतवाद्यांचा समावेश असतो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 काश्मीरमधे अलीकडेच झालेल्या दोन चकमकीत जैश ए मोहम्मदचे चार कट्टर दहशतवादी ठार झाले आहेत असं कालिया म्हणाले